पावसानं कुठे जीवदान तर कुठे अश्र

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल ही माहिती दिली

एका मतदार संघातील चिड्डी टाकून निवडलेल्या पाच बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची मोजणी केली जाणार आहे व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं

यामध्ये दिल्ली केंद्रातील तज्ज्ञ मुंबई पुणे नागपूर आणि चंदिगढ येथील विश्लेषक आणि बातमीदारांशी निकालाबाबत चर्चा करतील

मंत्रीमंडळ निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला

तेलबिया आणि डाळींच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे

भारत द्रसंचार निगम लिमिटेड बीएसएनएल आणि महानगर दूरसंचार निगम लिमिटेड एमटीएनएल या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या निर्णयालाही मंत्रीमंडळानं मंजूरी दिली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली

पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या ई पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने काल नवी दिल्लीत गौरविण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रक ग्रामपंचायतीला ग्रामसभांच्या माध्यमातून गावांचा सामाजिक आणि आर्थिक विकास केल्याबद्दल नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने गौरवण्यात आले सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला

स्वच्छतानैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन ई प्रशासन यांच्यासह नागरिकांना उत्तमरित्या शासनाच्या सेवा पूरविल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीला दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने गौरविण्यात आले

यात सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील अंकलखोप ग्रामपंचायत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सिरेगाव नागपूर जिल्हयातील मौदा तालुक्याच्या चिरव्हा याच जिल्हयातील कामठी तालुक्यातली कढोली अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील चंद्रपूर गडघिरोली जिल्हयातील मुलघेरा तालुक्याच्या सुदंरनगर रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील धौलवेली अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या खदांबे खुर्द भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील बनवडी अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील पुसदा सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कंसगली बुलढाणा जिल्हयाच्या शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या वियाहद खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे

मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं करण्यात आलेल्या या मागणीला विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी तात्काळ मंजूरी दिली होती

शहीद जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेजवळ झालेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे सुपूत्र नायब सुभेदार सुनील रावसाहेब वल्टे हुतात्मा झाले वल्टे हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावमधल्या दहिगाव या गावचे आहेत

बलढाणा बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा श्विले जवान संतोष प्रल्हाद पळसकर यांना लेह लडाख श्विं कर्तव्य बजावत असताना सोमवारी वीरमरण आलं

काल तिनं हॉगकॉगच्या खेळाडचा पराभव करून ही फेरी गाठली

वाशीम राज्याच्या अनेक भागात पडणाऱ्या पावसानं काही ठिकाणी पिकांना जीवदान दिलं आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे वाशीम जिल्ह्यातल्या पीक परिस्थितीबाबतचा हा वृत्तांत ऐन दिवाळीच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसान चांगलाच जोर धरला दररोज कुठे ना कुठे पाऊस पडतो या मुळ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल पिक निसर्ग हिरावून घेत आहे अनेक ठिकाणी कापलेले सोयाबीन मातीमोल ठरल तर हजारो हेक्टर मधील सोयाबीनच्या सुङ्या तशाच उभ्या आहेत काही शेतकऱ्यांनी घाई करून कसंबसं घरात आणलेले पिक बाजार समितीत नेऊन विक्रीसाठी उघड्यावरच ठेवाव लागत तेव्हा ही जर अचानक पाऊस आला तर सोयाबीन भिजून भाव कमी मिळतो तर पुढील हगामात येणार तुरीच पीक सुद्धा या पावसान धोक्यात आल निसर्गाच्या या अवकृपेन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अधारात जाते की काय आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहन सुनील कांबळे अपघात अहमदनगर मूसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शिं घराचे छत कोसळून भिंतीखाली दबल्याने चार जण जागीच ठार झाले

अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरु आहे वाडीशेवाडी तसंच अमरावी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे सोलाप्रमध्ये उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे लातूर जिल्ह्यात मांजरा धरणात मोठा पाणी साठा झाला असून तेरणा रेणा नदीवरचे बंधारे चांगले भरले आहेत धनेगाव होसूर आणि शिवणी बंधारे मात्र रिकामे आहेत लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठीच बांधण्यात आलेल्या नागझरी साई बंधाऱ्यातील पाणी महापालिकेसाठीच आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत सांगली जिल्ह्यात माणगंगा अग्रणी नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा धारा दिला आहे

या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान होत आहे सोयाबीन पिकावर मोड उगवले आहेत शहरात आज पहाटे चार वाजेपासून मुसळधार पाऊस होत आहे जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात पुर येईल अशी शक्यता वर्तवली असून नदीकाठच्या नागरीकांना सावध राहण्याचा जारा दिला आहे जालना जिल्ह्यात काल सायंकाळी तीनतास सर्वदूर पाऊस झाला हवामान कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागात पुढील चोवीस तासात पाऊस पडेल कोकणात मुसळधार पावसाचा ध्वारा हवामान विभागानं दिला आहे